काँग्रेस अध्यक्ष राहल गांधी यांनी या चचेंत सहभागी होताना सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडलं लोकांना दिलेली आक्षासनं या सरकारनं पूर्ण केली नाहीत देशात सर्वात जास्त बेरोजगारी सध्या आहे असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी दोन कोटी युवकांना नोक या देण्याचं आक्षासन दिलं मात्र फक्त चार लाख युवकांना नोक या दिल्या अशी टीकाही त्यांनी केली जीएसटी नोटाबंदी आणि इतर अनेक मुद्दयांवर त्यांनी सरकारवर टीका केली आंध्र प्रदेशाचं विभाजन झाल्यापासून या सरकारनं पोकळ आधासनं दिली मात्र प्रत्यक्षात आंध्रप्रदेशाची फसवणूक केली असा आरोप तेलगू देसमचे जयदेव गाला यांनी चर्चेला सुरुवात करताना केला आंध्रप्रदेशाला विशेष श्रेणी दर्जा मिळणं ही काळाची गरज आहे असं सांगत त्यांनी आपल्या पक्षाच्या मागणीचा पुनरुच्चार केला त्याआधी बीजू जनता दलाच्या सदस्यांनी सभात्याग केला आधीच्या काँप्रेस सरकारनं आताच्या भाजपा आघाडी सरकारनंही ओडिशाच्या जनतेला न्याय दिला नाही असा आरोप या सदस्यांनी केला या अविधास ठरावावर मतदानाच्या वेळी अनुपस्थित राहण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतला आहे मुंबईप्रमाणेच ठाण्यात क्लस्टर आणि झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतून कोळीवाडे वगळण्यात येतील असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत जाहिर केलं सकाळच्या विशेष सत्रात प्रलंबित लक्षवेधीवर त्यांनी उत्तर दिलं शिवसेनेच्या प्रताप सरनाईक यांनी ती उपस्थित केली होती जुना ठाणे परिसरातला इमारतींच्या पुनर्विकासासाठी दोन एफएसआय दिला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं विधान सभेत आज जात पडताळणी समितीच्या प्रलंबित प्रकरणांवरुन वादळी चर्चा झाली संबंधित अधिकाऱ्यानी काही प्रकरणं हेतुपुरस्सर अडवून ठेवल्याबद्दल त्याला निलंबित करण्याची मागणी सदस्यांनी लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून केली संबंधित अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करून गुन्हे अन्वेषण विभागामार्फत चौकशी करावी असे निर्देश अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी दिले राज्यात सर्रास सुरू असलेल्या गुटखा विक्रीकडे आमदार प्रशांत बंब आमदार विजय वडेट्टीवार यांनी लक्ष वेधलं या प्रकरणी संबंधित अन्न ओषध प्रशासन अधिकाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली तर प्रशासनातले भ्रष्ट अधिकारी आणि गुटखा व्यापाऱ्यांचं संगनमत असल्याचा आरोप बंब यांनी केला जळगाव इथल्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला कवयित्री बहिणाबाई चौधरी यांचं नाव देण्याबाबतच्या विधेयकाला आज विधान परिषदेनं एकमतानं मंजुरी दिली उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी हे विघेयक सभागृहात मांडलं

महाराष्ट्र जलसंधारण महामंडळ सुधारणा विधेयकही आज विधानपरिषदेनं संमत केलं

लोकनियुक्त नगराध्यक्षपदी भाजपाच्या नजमा तडवी विजयी झाल्या आहेत शिवसेनेला तीन जागांवर समाधान मानावं लागलं तर एका जागेवर अपक्ष उमेदवारानं विजय मिळवला आहे माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या दृष्टीनं ही निवडणूक महत्त्वाची होती अखिल भारतीय मोटर ट्रान्सपोर्ट काँप्रेस संसटनेअंतर्गत ट्रकमालकांनी आजपासून बेम्दत देशव्यापी संप पुकारला आहे

मात्र काही भाग वगळता संपाचा अद्याप परिणाम दिसून आलेला नाही स्कूल बसेसही या संपात सहभागी झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत नवी मुंबईत वाशी कळंबोली स्टील मार्केट येथे वाहतूक दाराच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले या संपाचा कोणताही फटका भाजीपाला मार्केट वर जाणवला नाही नाशिक शहरातल्या नव्या मिळकती आणि मोकळ्या भूखंडांवर पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलेली करवाढ अखेर महासभेनं रद्द केली आहे काल महापालिकेच्या महासभेनं तब्बल आठ तासाच्या चर्चेनतर हा निर्णय घेतला नाशिकच्या महापौर रंजना भानसी अध्यक्षस्थानी होत्या